ते आज कोल्हापुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते सवर्ण आरक्षण हे घटनेच्या मूळ ढाच्याला धक्का लावणार आहे अस बिटनातज्ञाध्यमेत आहे

याआधी महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थानमध्ये त्यापेक्षी जास्त आरक्षण देण्याचे प्रयोग झाले पण ते न्यायालयात टिकले नाहीत असं पवार म्हणाले जे निर्णय पावणे पाच वर्षात घेतले नाहीत ते आताच का घेतले त्यामुळे हा चुनावी जुमला असल्याची शक्वी येते असपिवार म्हणाले लोकसभा निवडण्कीच्या जागावाटपाबाबत काँप्रेससोबत चर्चा सुरू असल्याचहीीत्यातीीस्पष्ट केलं दरम्यान कोल्हापूर धिं शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य आर के कणबरकर पुरस्कार आज ज्येष्ठ विचारवत्त प्रा

पाटील यात्ति पवार याच्या हस्ते प्रदान करण्यात आला

तिहेरी तलाक प्रथेला बद्धीघालण्यासाठीचा अध्यादेश नव्यानज्ञारी करायला राष्ट्रपती रामनाथ कोविधिघासी मज्जूरी दिली आहे

शिवसेनेला आपटणारा अदयाप जन्माला यायचाय असा टोला शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरे यातीीभाजपा अध्यक्ष अमित शाह यात्तीलगावला आहे

राम मर्शिराचा मृद्दा शिवसेनेनप्रिवडणुकीपूर्वीच घेतला होता मात्र काही लोक निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून राम मर्दिर हा विषय घेत असल्याची टीका त्याप्ती केली पसर्ती दिली असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक गुखिणूक झाली असल्याचच्रिख्यमत्ती देवेंद्र फडनवीस यातीीम्हटलखिाहे

उद्योग क्षेत्रातल्या भागीदारीत महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याच त्याती सामितला प्रशिक्षित मनुष्यबळ चाक्रि रस्ते मुबलक वीज आणि पाणी अनुकूल पर्यावरण सर्व समावेशक उद्योग धोरण आणि सुलभ डिजिटल व्यवहारामुळे देश विदेशातल्या उद्योगपर्तीनी महाराष्ट्राला पसती दर्शवल्याचमुख्यमत्तीम्हणाले लातूर जिल्ह्यातल्या महिला बचतगटाच्या सक्षमीकरणासाठी सी एस आर

लातूर इथ आज ग्रामीण स्वयस्क्रीय्यता समूह उत्पादनख्राणि विक्रीसाठी आयोजित हिरकणी महोत्सवाचजिद्वाटन केल्यानस्ति ते बोलत होते केंद्र आणि राज्य शासनाकडून बचत गटास्तिठी मोठ्या प्रमाणावर योजना राबवल्या जात असल्याच निलांकिर यावेळी म्हणाले राजकीय द्वेष जातपात बाजूला सारून सगळ्याती विकासासाठी एकत्र आलप्राहिजे असअिर्थमत्ती सुधीर मुनगळीपार यातीी म्हटल आहे

ते आज यवतमाळ इथ वियाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य साळीनाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल याप्ति सर्वजनाच्या उद्घाटनासाठी निमर्वित करुन नस्ति नकार कळवण्यासर्वजीत गडकरी काय भूमिका मार्डकात याकडे सर्वाचविक्ष लागलविसताना त्याप्ती हे वक्तव्य केल वितभिन्नता असली तरी मनभेद असू नयेत असविं म्हणाले

जम्मू कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्याधी लढताना शहीद झालेले मेजर शशीधरन नायर याच्यावर आज पुण्यात लष्करी इतमामात अख्सक्कार करण्यात आले

यावेळी पुण्याचे पालकमक्ती गिरीश बापट तसद्वसर्व पक्षीय स्थानिक नेते उपस्थित होते शुक्रवारी पाकिस्तानी सैन्यान शस्त्रसद्धीचा भाकरुन दोन ठिकाणी गोळीबार तसद्धस्फोट घडवले होते

मराठी व्यावसायिक संध्रिमी इजिं राज्मिमी चित्रपट दूरदर्शन आणि जाहिराती अशा विविध माध्यमातून प्रधान यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती

आतापर्यंत ही सुविधा मोफत होती